कोळसा खाणीच्या मंजुरीसह सर्व संबंधित कामांसाठी केंद्रातर्फे सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी वेब पोर्टलचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी या कार्यक्रमाला उपस्थित होते अमित शहा पुढे म्हणाले की आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या खनिज संपत्तीचा योग्य उपयोग करून पायाभूत अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देणे आवश्यक आहे कोळसा उत्पादक कंपन्यांनी यासाठी वेगाने प्रयत्न करावेत

लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी युवकांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज बाराव्या राष्ट्रीय युवा संसदेचे उद्घाटन करताना केले

त्यातील अंतिम निवड झालेल्या तरूणांच्या दोन दिवसीय संसदेला आजपासून सुरूवात झाली तरूणपिढी देशाचे भवितव्य आहे राष्ट्राच्या विकासात प्रत्येक तरूणाची भूमिका महत्त्वाची असून राष्ट्रीय युवा महोत्सवातून हीच भावना वाढीस लावण्याचा उद्देश असतो असे प्रतिपादन युवा आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी याप्रसंगी केले

यावेळी गुजरातच्या साबरमती विकास योजनेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना या योजनेबाबत माहिती दिली जम्मू काश्मीर सरकारने तवी नदीतीराच्या विकासासाठी यापूर्वीच साबरमती नदी विकास योजना प्रशासनाशी सामंज्यस्य करार केला आहे शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण पूरक आणि मनोरंजनासाठी योग्य असा नदीचा परिसर मिळावा हा या योजनेमागचा मुळ उद्देश आहे दिल्ली वाराणशी रेल्वे दिल्ली वाराणशी अतिजलद रेल्वे मार्गाच्या हवाई भू सर्वेक्षणाला काल ग्रेटर नोएडा येथून सुरवात झाली एरिअल लीडार आणि इमर्जन्सी सेन्सर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या हेलिकॉपटरने काल नोएडा येथून या सर्वेक्षणासाठी उड्डाण केले

हा चित्रपट महोत्सव प्रथमच हायब्रीड स्वरुपात आयोजित करण्यात आला आहे अर्थात काही चित्रपटाचे प्रदर्शन प्रत्यक्ष तर काहींचे ऑनलाइन स्वरुपात होणार आहे तसेच काही कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ओटीटी व्यासपीठावर होणार आहेत यामध्ये स्पेनचे चित्रपट निर्माता पेड्रो अल्मोदोवर यांचे लाईव्ह फेल्श बॅड एज्युकेशन व्होल्वर आदी चित्रपट ओटीटीवर दाखवण्यात येणार आहेत स्वीडनचे चित्रपट दिग्दर्शक रुबेन ओसुलंड यांचे स्क्वेअर आणि फोर्स माजेऊर हे चित्रपटही प्रदर्शित करण्यात येणार आहेत युवा महोत्सव बाराव्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला उद्यापासून सुरवात होत आहे युवा नवभारताचा उत्साह ही या वेळच्या युवक महोत्सवाची संकल्पना आहे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने या महोत्सवाचे आयोजन केले असून या वर्षी ह्या महोत्सवात सर्व राज्ये ऑनलाइन सहभागी होणार आहेत स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी होणारा हा महोत्सव यंदा आठवडाभर चालणार आहे स्पर्धा आणि स्पर्धेतर सांस्कृतिक कार्यक्रम युद्ध कला प्रदर्शने बौद्धिक संवाद तरुण कलाकारांची शिबिरे परिसंवाद आणि साहसी कार्यक्रम यांचा महोत्सवात समावेश असेल राष्ट्रीय युवा पुरस्कारांचे वितरणही या वेळी केले जाईल

हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी शेवटपर्यंत बचावात्मक खेळ केला त्यात हनुमा विहारीच्या पायाला दुखापत झाल्याने तो चपळाईने धावू शकत नव्हता